कोरोनाची लस घेण्यास पात्र असलेल्या नागरिकांनी लसीकरण अवश्य करून घ्या आणि प्राशसनाच्या नियमांचे पालन करा आकाशवाणी नागपुर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे

रेड़डीज लॅबचे वैज्ञानिकांनी केलेल्या प्रयत्नांचे आरोग्य व कृटुंब कल्याण मंत्री डॉ

तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिव तसेच मदत व प्नर्वसन सचिवांकडून सागरी किनाऱ्यांवरील जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला

आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्य सचिवांना याबाबतचं पत्र पाठवलं आहे

केंद्र शासनाच्या पंचायतराज विभागाच्या वतीने प्रकाशित प्स्तिकेत जिल्ह्यातील ख्र्सापार ग्रामपंचायतीचा समावेश करण्यात आला आहे

ख्र्सापार ग्रामपंचायतीने कोविडशी लढण्यास केलेल्या चांगल्या उपाययोजनांचा उल्लेख आहे त्यामध्ये ख्र्सापार ग्रामपंचायतीने ख्र्सापार गावाने मात्र कोरोना पासून गावाचे संरक्षण केले आहे

तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेला मन्ष्यबळ यंत्रसाम्ग्री तसेच औषध प्रवठा यामध्ये स्वयंपूर्ण करण्याकडे प्रशासनाने लक्ष दयावे अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील बचतभवन येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते तिसऱ्या लाटेचा जो अंदाज वर्तविण्यात येत आहे ते पाहता वेगाने ग्रामीण भागात वैद्यकीय व्यवस्थेच्या नियोजनाचे सादरीकरण जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ दिपक सेलोकार यांनी केले त्यान्सार जिल्हयात प्रत्येक तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत स्तरावर पेडीयाट्रीक कोविड केअर सेंटर उभारण्याचे नियोजन आहे

त्यामध्ये नविन व प्रशस्त इमारत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राना प्राधान्य दयावे बालकांच्या काळजीसाठी त्यांच्या मातांदेखील सोबत राहतील

हे वितरण प्रशासकीय यंत्रणा सरकारी रुग्णालये आणि इतर वितरकांच्या माध्यमातून केले जात आहे

राज्यातील अकोला अमरावती गोंदिया भंडारा ब्लडाणा चंद्रपूर नांदेड परभणी यवतमाळ वाशिम नागपूर हिंगोली या जिल्ह्यांना आतापर्यंत साठा प्रविण्यात आला आहे

नितीन गडकरींच्या कार्यालयाने ट्वीटर द्वारे ही माहिती दिली

म्दतीत नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांचा विचार केला जाईल असे आवाहन नागपूर जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयाने केले आहे

पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर यांच्या नेतृत्वात ही निदर्शने करण्यात आली

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस यांनी आज या कृती दलाची बैठक घेतली

या योजनेची माहिती शेतकऱ्यांना उशीरा मिळाल्यामुळे तसेच अनेक शेतकऱ्यांना मशागतीच्या कामातून वेळ न मिळाल्यामुळे मोठया प्रमाणात शेतकरी अर्ज करण्यापासून वंचित राहीले आहे

अशी चाचणी दहाही झोनमध्ये करण्यात येत आहे मनपाच्या आरोग्य विभागातर्फे शनिवार पासून स्रू करण्यात आलेल्या चाचणी मध्ये आतापर्यंत सहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे

नवीन चमूच्या माध्यमातून बालकांची तसेच मध्मेह आज़राने त्रस्त नागरिकांची चाचणी करण्यात येणार आहे तसेच विविध आजाराने ग्रस्त सिकलसेल रुग्ण यांचीस्द्वा चाचणी करण्यात येणार आहे